लोकसभत प्रवधिसाहिब सिंग वर्मा धन्यवाद प्रस्ताव मांडतील तर राज्यसभती खासदार भूपेंद्र यादव हा प्रस्ताव पटलावर ठव्वीील सांगली जिल्ह्यात झरशिवाजवळ काल रात्री एक जीप विहिरीत कोसळून झालख्विा अपघातात जीपमधल्या पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण बचावला आह डेस्विकजण साताऱ्यात चितळी इथं एका नातद्वाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होत वृतांमध्यविन महिलांचा समावधीआह कोरोना विषाणूच्या संसर्गामुळ ऊ झवणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा घष्वासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घस्त्रीी

त्याशिवाय माहितीपट लघ्पट आणि अनिमध्जिपाटांमधल्या दर्जेदार कलाकृतींचा सुवर्ण आणि रैप्य शंख तर विविध स्पर्धा विभागांधल्या विजय्यांना रोख बक्षिसं दिली जातील

ल्यूक सॅव्हील मॅक्स पर्सेल या ऑस्ट्रव्वियन जोडीला हरवून इंग्लंडचा जो सॅलीसबरी आणि अमरिक्खी राजीव राम या जोडीनं प्रुष द्हरीी अजिंक्यपद पटकावलं